यानिमित झालेल्या ऑलनाईन कार्यक्रमात ते बोलत होते कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या प्रत्येकासाठी आपल्याला द्रःख वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्यातली क्षमता आणि समर्पण भावनेच्या जोरावर देश कोरोनाच्या संकटावर नक्कीच मात करेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे भारत हा संकटाच्या काळात आशा गमावून बसणारा देश नाही असं ठाम प्रतिपादन त्यांनी केलं ग्रामीण भागात कोरोना बाधितांचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं यावर नियंत्रण मिळवण्यासाठी गावागावांमधल्या पंचायतींनी स्वच्छता आणि जनजाग़तीवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं औषध निर्मितीसोबतच औषधांचा काळाबाजार रोखणं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि रुग्णालयांच्या उभारणीसाठी सरकार प्रयत्नशील अशल्याचं त्यांनी सागितलं कोरोना लढ्यात सशस्त्र दलं देत असलेल्या योगदानाची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रत्येकानं कोरोना प्रतिबंधक नियंमांचं पालन करावं तसंच पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं प्रत्येक पात्र नागरिकाला त्वरीत लस मिळावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत समन्वयानं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं

यावेळी प्रधानमंत्र्यांनी केंद्र सरकारनं कृषी मालाची विक्रमी खरेदी केल्याविषयी तसंच शेतकऱ्यांचे लाभ त्यांच्या खात्यात थेट वळते केल्याविषयीची माहिती दिली प्रधानमंत्री कृषी किसान सन्मान निधी योजनेमुळे देशातल्या शेतकऱ्यांना झालेल्या लाभाचाही त्यांनी आढावा घेतला सेंद्रीय शेतीसंदर्भातल्या नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात शेतकऱ्यांनी दाखवलेल्या स्वारस्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी प्रधानमंत्र्यांनी किसान सन्मान निधी योजनेमधल्या लातूर इथल्या एका लाभार्थ्याबरोबरही प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी स्रु असून साखर उद्योगानं ऑक्सिजन निर्मितीच्या क्षेत्रांत प्ढाकार घ्यावा असं आवाहन म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात चोराखळी इथल्या धाराशिव साखर कारखान्यातल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचं आज मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी द्रदृश्य प्रणालीदवारे उदधाटन केलं त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की ऑक्सिजन निर्मिती साठी डिस्टलरी बंद केली जाऊ नये पन्नासहन अधिक बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प अनिवार्य करावा प्रत्येक जिल्ह्यात आवश्यक असणारा ऑक्सिजन त्या जिल्ह्यातच निर्माण होईल यावर भर दयावा उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी धाराशिव कारखान्यानं उभारलेला प्रकल्प या संकटात अतिशय महत्वाचा आहे असं सांगून इतर कारखान्यांनी अशा प्रकारे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन केलं केंद्र सरकारनं परदेशातून कोविड प्रतिबंधक लसी आयात करण्यासाठीचं राष्ट्रीय धोरण तयार करावं अशी सूचना आपण केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते अनेक राज्यांनी लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढल्या आहेत मात्र परदेशी लस उत्पादक कंपन्या प्रत्येक राज्याला वेगवेगळे दर देत आहेत याबाबतचं राष्ट्रीय धोरण ठरवलं गेलं तर त्याचा राज्यांना फायदा होऊ शकेल असं टोपे म्हणाले

ही बाब लक्षात घेऊन लसींचा प्रेसा प्रवठा करण्यासाठी केंद्र सरकारनं योग्य नियोजन करावं असं स्चवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यभरात म्य्कर मायकोसीस या आजाराचे पंधराशे रुग्ण आढळले आहे आणि या आजाराच्या संसर्गाचं प्रमाणही वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली राज्यातला कोरोनारुग्णवाढीचा दर एक टक्क्याच्या खाली आला असल्याचं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान म्लांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे त्या अनुषगांनं लसीकरणाच्या चाचण्या स्रू झाल्या आहेत अशी माहिती राज्याचे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पृणे जिल्ह्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते लहान मुलांच्या लसीकरणाचा विचार सुरू आहे मात्र यात कोणीही राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी केलं विदर्भात लशींचा प्रवठा होत नाही या आरोपांचं खंडन करताना ते म्हणाले की विदर्भात लशींचा पर्याप्त प्रवठा स्रू आहे या बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोलणं झालं आहे कडक निर्बंधांत शेती कामांना आणि शेती विषयक खरेदीला वगळलं आहे मराठा आरक्षणा बाबतीत बोलताना पवार म्हणाले की गरज पडल्यास एक दिवसाचं अधिवेशन बोलावू आणि सामोपचारानं हा प्रश्न सोडवू

केंद्र सरकारनं आधीपासून हे अधिकार राज्यांनाच आहेत अशी भूमिका घेतली होती आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात सुदधा केंद्र सरकारनं हीच भूमिका घेतली होती आता केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करून आपल्या भूमिकेचा प्नरुच्चार केला आहे ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी सुद्धा मान्य केलीच आहे तातडीनं ही फेरविचार याचिका दाखल केल्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो असंही फडनवीस यांनी म्हटलं आहे राज्य सरकार नोटंकी करत राज्यपालांच्या हाती काही नसताना त्यांना भैटायला जात आहे राज्याला पहिल्यांदा मागास वर्ग आयोग निर्मित करावा लागेल आणि त्या मागास आयोगाला मराठा समाज मागास असल्याची कारणं नव्यानं द्यावी लागतील असंही फडनवीस म्हणाले देशभरात आज साजऱ्या होत असलेल्या इद उल फित्र या सणाच्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत रमजानच्या समारोपाला साजरा होणारा ईद उल फित्रचा सण बंधृता आणि सलोख्याची भावना बळकट करण्यासाठी तसंच आपण स्वतःला मानवतेची सेवा आणि गरजुंच्या मदतीसाठी स्वतःला समर्पित करण्यासाठी साजरा केला जातो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभाग द्यावा आणि समाज तसंच देशाच्या कल्याणासाठी काम करावं असं आवाहनही राष्ट्रतींनी आपल्या संदेशात केलं आहे ईद उल फित्रचा सण म्हणजे रमजानचं पावित्र्य बंध्त्व आणि सम्दायिक एकतेचं प्रतिक आहे असं उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे या सणाम्ळे आपल्या जगण्यात दयाभाव दानधर्म आणि औदर्याची भावना अधिक वृद्धींगत होते असंही उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे ईद उल फित्रच्या निमित्तानं आपण प्रत्येकाच्या चांगल्या आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे आपल्या सामूहिक प्रयत्नांच्या जोरावर आपण या जागतिक महामारीच्या संकटातून बाहेर पड् आणि एकदिलानं मानवाच्या कल्याणासाठी काम करू असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बसव जयंतीनिमित श्भेच्छा दिल्या आहेत बसव जयंतीनिमित्त जगदग्रु बसवेश्वरांना नमन केलं आहे त्यांच्या उदात्त शिकवणींम्ळे विशेषत सामाजिक सशक्तीकरण सौहार्द बंध्ता आणि करुणा याम्ळे अनेक लोकांना प्रेरणा मिळत राहील असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अक्षय तृतीयेनिमितही जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत श्भ कार्याच्या सिद्धीशी संबंधित हा पवित्र सण कोरोना महामारीवर विजय मिळवण्याचा आपला संकल्प साकार करण्याची शक्ति प्रदान करो असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्राला शौर्यानं लढायला स्वाभिमानानं जगायला शिकवलं असं सांगून उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे

यामुळे गोवा आणि दक्षिण कोकण क्षेत्रात मुसळधार पाऊस पड् शकतो अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे अग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या लक्षदवीपच्या परिसरात हा पट्टा निर्माण झाला आहे

या वादळामुळे दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला स्रुवात होईल आणि त्यानंतर रविवारी आणि सोमवारी म्सळधार ते अतिम्सळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे

महाराष्ट्रात मराठा आणि संपूर्ण देशात क्षत्रिय समाजातल्या राजपूत ठाकूर आदी जातींना आर्थिक निकषांवर स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी हस्तक्षेप करावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे याबाबतचं निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिलं मुंबईत चेंब्र इथल्या के स्टार मॉलच्या वाहन तळामधे स्रू केलेल्या ड्राईव्ह इन लसीकरण केंद्राचं आज खासदार राहूल शेवाळे यांनी लोकार्पण केलं ही स्विधा ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरली जाणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर मधल्या सीताबर्डी परीसरातल्या ड्राईव्ह इन लसीकरण स्विधेचं उद्घाटन केलं ही स्विधा नागपूर महापालिकेच्या वतीनं उपलब्ध करून दिली आहे या स्विधेचा शहरातल्या ग्लोकल मॉल इथं ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठी वापर केला जाणार आहे राज्यात येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहन पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे